कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिका अद्यापही अव्वल क्रमांकावर आहे

संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण सुरू झालं असतानाच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानं चिंता व्यक्त होत आहे यु्रोप लसीकरण युरोपीय महासंघातल्या देशांमध्ये आजपासून लसीकरणाला सुरुवात होत आहे कोरोना प्रतिबंधक लस या सर्व देशांमध्ये पोहोचवण्यात आली असल्याचं युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयन यांनी सांगितलं महासंघानं फायझर कंपनीच्या लसीला मंजुरी दिली आहे

जर्मनी हंगेरी आणि स्लोव्होकीया या देशांमध्ये कालच लसीकरणाला सुरुवात झाली कोविड य्रोप युरोपमध्ये अनेक ठिकाणी कोरोना विषाणूच्या नवा प्रकाराचा प्रसार झाल्याचं आढळून आलं आहे

हे सर्वजण नुकतेच युनायटेड किंगडममध्ये प्रवास करून आले आहेत

जपान प्रवासी बंदी कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर जपाननं परदेशी प्रवाशांना बंदी घातली आहे सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले असून उद्यापासून हा निर्णय अंमलात येणार आहे जपानी नागरिकांना देशात प्रवेश करण्यापूर्वी कोविड निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य करण्यात आलं असून देशात प्रवेश केल्यानंतर पुन्हा कोविड चाचणीला सामोरं जायचं आहे

तुर्कमेनिस्तान लिकोराईस लिकोरीस अर्थात ज्येष्ठमध या औषधी वनस्पतीमध्ये कोरोना आजार बरा करण्याची क्षमता असल्याचा दावा तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुर्बांगुली बेर्दीमुहामेदोव्ह यांनी काल केला कोरोना विषाणूचा तुर्कमेनिस्तानमध्ये फारसा प्रभाव नसल्याचं इथल्या सरकारचं म्हणणं आहे

नागपूर मुंबई ठाणे पुणे या महानगरांबरोबरच नांदेड अहमदनगर औरंगाबाद आणि रायगडमध्ये हे बाधित सापडले आहेत

हे दहशतवादी अल बद्र संघटनेशी संबंधित असल्याचं पोलिस उपमहासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं नियमित शोधमोहिमे दरम्यान मिळालेल्या माहितीनंतर ही चकमक झाली राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी काल आपल्या दीव दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली

आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व केंद्रावरून तसंच ऑनलाईन आणि मोबाईल एपवरून याचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे प्रादेशिक भाषांमध्ये रात्री आठ वाजता याचं पुन्हा प्रसारण करण्यात येणार आहे

संसदेच्या या सत्रात चीन सरकार आपली वार्षिक आर्थिक उद्दिष्टे निश्चित करते अरुणाचल निवडणूक अरुणाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची काल मतमोजणी झाली

कॉंग्रेसला उर्वरित दोन जागा मिळाल्या

पंचायत निवडणुकीचे निकाल अद्याप हाती आलेले नाहीत

चीन जहाज जपान जपानच्या सागरी हद्दीतल्या सेन्काकू या वादग्रस्त बेटांच्या परिसरात काल चीनच्या दोन जहाजांनी बेकायदा प्रवेश केल्याचा दावा जपाननं केला आहे

चीनकडून वारंवार सागरी सीमेचा भंग होत असल्याची तक्रार गेल्याच आठवड्यात जपानच्या संरक्षण मंत्र्यांनी चीनकडं केली होती

जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून कतारच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत दोन दिवसांच्या ह्या दौऱ्यामध्ये जयशंकर कतारचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेणार आहेत

सांडपाण्याचे वव्यस्थापन प्रद्षण पातळीत घट जैवविविधतेमध्ये वाढ होण्यासाठी हे प्रकल्प महत्वाचे आहेत

उत्तराखंड हवामान उत्तराखंडात काल काही ठिकाणी तीव्र थंडीची लाट आली होती उधमसिंग नगर आणि डेहराडून इथं जमिनीवर आणि झुडुपांवर बर्फ जमा झाला होता असं हवामान विभागानं सांगितलं

गढवाल भागात आज हलका पाऊस पडण्याचा आणि हिमवर्षावाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कुमाऊ सह अडीच हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणीही हिमवर्षाव होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार